ईज ऑफ डूईंग बिजनेस अर्थात सुलभ व्यापारी प्रक्रियेच्या यादीत पुढल्यावर्षीपर्यंत जगातल्या पहिल्या पन्नास देशांमध्ये स्थान मिळवण्याचं लक्ष्य भारतानं ठेवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गुजरातमध्ये गांधीनगर श्वे नवव्या वायव्रंट गुजरात जागतिक शिखर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते

देशानं आपल्या पूर्ण क्षमता सिद्ध कराव्यात यासाठी त्यामध्ये येणारे अडथळे दूर करण्यावर केंद्र सरकारनं लक्ष्य केंद्रित केलं आहे त्या दिशेनं सुधारणा करण्यासाठी सरकार आपले प्रयत्न सुरुच ठेवल असंही मोदी म्हणाले वस्तू आणि सेवाकर डिजिटल सुधारणा पायाभूत सुविधा यासह अनेक क्षेत्रात सरकारनं उचलेल्या क्रांतीकारक पावलांमुळे देश सकारात्मक परिवर्तनाच्या वाटेवर असल्याचंही त्यांनी नमूद केलं व्यापारात सरकारी हस्तक्षेप कमी करत व्यावसायिकांना अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत नव्या भारताच्या निर्माणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले शिखर संमेलनात सहभागी झालेल्या विविध देशांच्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि उद्योग जगतातल्या प्रमुखांनीही उच्च विकास दराबाबत भारताच्या दूरदर्शी नेतृत्वाचं कौतुक केलं आहे भारताचा अविभाज्य भाग असलेल्या गिलगीट बाल्टीस्तानबाबत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिलेला आदेश भारताच्या अंतर्गत प्रश्नामध्ये हस्तक्षेप असल्याचं आज भारतानं पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून सांगितलं याबाबत भारतानं तीव्र विरोध नोंदवला आहे गिलगीट बाल्टीस्तानसमवेत संपूर्ण जम्मू कश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील पाकिस्तानला आणि तिथल्या न्यायपालिकेला याबाबत हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही पाकिस्ताननं या भागावर बेकायदेशिररित्या ताबा मिळवाला आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे भारतीय शेतकरी मोर्च्याचं राष्ट्रीय अधिवेशन पुढल्या महिन्यात तेविस आणि चोवीस तारखेला उत्तरप्रदेशात गोरखपूर श्वं आयोजित करण्यात आलं आहे संघटनेचे अध्यक्ष वीरेंद्र सिहं मस्त यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली रालोआ सरकारनं मनरेगा योजना शेतीशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे कृषी क्षेत्रातली गुंतवणूक कमी होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले स्वातंत्र्यानंतर मोदी सरकार हेच ग्रामविकास आणि शेतीसाठी विविध कल्याणकारी योजना प्राधान्यानं राबवणारं पहिलं सरकार आहे

देशविरोधी घोषणा देणा यांच्या पाठिशी काँग्रेस उभी असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती जिणी यांनी केला आहे त्या आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होत्या केंद्रसरकारनं सुदृढ आणि प्रगतीशिल भारताच्या निर्माणाचा संकल्प केला आहे प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना आणि आयुष्मान भारत योजनेसारख्या अनेक योजना देशाच्या परिवर्तनात महत्त्वाची भूमिका वठवत आहेत असं सांगत त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली रोजगार प्रोत्साहन योजनेअंतर्गत संगठित क्षेत्रात एक कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे तर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत आठ लाख लोकांना लाभ मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं

ओचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली सृजनशीलता तसंच नवोन्मेषाला प्रोत्साहन देत अवकाशयान उद्योगाला सक्षम करण्यासाठी स्रोनं या वर्षात अनेक योजना आखल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली

चंद्रयान दोन अभियान अतिशय जटील आणि आव्हानात्मक असून ते यान दक्षिण ध्रुवाच्या जवळ उतरवलं जाईल असं सिवन यांनी सांगितलं लघु उपग्रह प्रक्षेपक अर्थात एस

एल

उत्तर प्रदेशातल्या कथित खाण घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं वरिष्ठ आयएएस अधिकारी बी चंद्रकला आणि त्रिरांना आज समन्स जारी केलं त्यांची पुढल्या आठवड्यात चौकशी करणार असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं काल या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काही सनदी सेवकांविरोधात मनी लाँडरिंग प्रकरण दाखल केलं

त्याबाबतही चौकशी सुरू आहे

मागच्या तीन वर्षापासून एकाच ठिकाणी नियुक्त असलेल्या अधिका यांच्या बदल्या करण्याची सूचना निवडणूक आयोगानं बिहार सरकारला केली आहे

आयोगानं आपल्या मुळ जिल्ह्यात नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास तसंच संबंधित अधिकाऱ्यांनी निवडणूक काळात होणारा काळा पैशाचा व्यवहार आणि बळाचा व्यापार टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यास सांगितलं आयोगानं निवडणूक उमेदवारांचा खर्च आणि वाहनं मद्याचा गैरव्यापार यावर लक्ष ठेवण्यास अधिका यांना सांगितलं

खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात डीएमके पक्षानं मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आर्थिक निकष आरक्षणासाठी आधार होऊ शकत नाही असं पक्षाचे संघटना सचिव आणि खासदार आर एस भारती यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं निर्धारित केलेल्या आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेचं उल्लंघन या अतिरिक्त आरक्षणाच्या निर्णयामुळे होत असल्याचंही भारती यांनी म्हटलं आहे हवाला व्यवहारातून पैशाची अफरातफर करण्याच्या आरोपावरून अटक केलेल्या मोहम्मद असलम वाणी याला दिल्ली उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला आहे न्यायमूर्ती नजमा वझिरी यांनी त्याला तीन लाखाच्या जातमुचलक्यावर आणि त्याच किमतीच्या दोन जामीनदारांना हजर करण्याच्या शर्तीवर जामीन मंजूर केला आहे

भारत आणि जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेदरम्यान आज एक कर्ज करार झाला

नवी दिल्लीत आज या करारावर वित्त मंत्रालयात आर्थिक विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ सी एस महापात्र आणि भारतातले जे आय सी ए चे प्रतिनिधी कात्सुओ मात्सुमोटो यांनी स्वाक्ष या केल्या गुजरात आणि तामिळनाडू क्वें नौसेनेच्या तीन नवीन हवाई तुकड्या निर्माण करण्याला केंद्रसरकारनं मंजुरी दिली आहे याशिवाय केरळ आणि अंदमान द्विपसमूहात डोर्नियर विमानांच्या सध्याच्या ताफ्यात टोही पथकामध्ये अतिरिक्त विमानांच्या वहनासाठी आवश्यक कर्मचारी वर्गालाही मंजुरी देण्यात आली आहे मेलबर्न श्वे झालेल्या तिस या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतानं ऐतिहासिक मालिका विजयाला गवसणी घातली

निर्णायक क्षणी महिंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी केलेल्या संयमी खेळीच्या जोरावर भारतानं हा विजय साकारला

सहा गडी बाद करणारा यूजवेंद्र चहल सामनावीर तर मालिकेत सातत्यानं दर्जेदार कामगिरी करणारा धोनी मालिकावीर ठरला आहे मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या सायना नेहवालनं धडक मारली आहे